महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सोमवारी यबाबत आढावा बैठक घेऊन खाटांची संख्या वाढवण्याच्या सूचना केल्या होत्या दरम्यान जम्बो रूग्णालयातून रुग्ण बरे होऊन गेल्यानंतर सात दिवस त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली जाणार आहे त्या दरम्यान त्यांना पुन्हा लक्षणे आढळून आल्यास आवश्यकतेनुसार त्यांच्यावर उपचार करण्यात येतील अशी माहिती रुग्णालयाच्या कार्यकारी अध्यक्षा रुबल अग्रवाल यांनी दिली राज्य सरकारने टाळेबंदी क्रमश शिथिल करण्याचा निर्णय घेताना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमावलीही जाहीर केली आहे

राजेश देशमुख यांनी आज दिली

महापालिकेकडे मनुष्यबळाची उपलब्धता तुलनेने कमी असल्याने हा निर्णय घेण्यात आला

सौम्य अथवा लक्षण विरहित रुग्णांवर या सेंटरमध्ये उपचार होत आहेत पिंपरी चिंचवड इथल्या मंगलम्रर्ती वाडा मोरया गोसावी मंदिर चाफेकर शिल्प सम्रह अशा काही प्रेक्षणीय स्थळांच्या स्शोभीकरण करण्याच्या प्रस्तावाला महापालिकेत एकमताने मंजुरी देण्यात आली यासाठी जवळपास नऊ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे

रुग्णवाहिका चालक संघटनेनंही याप्रकरणी केवळ सदस्यांना जादा दराची आकारणी न करण्याचं आवाहन करण्यापलीकडे काहीही ठोस भूमिका घेण्यास नकार दिला आहे उलट मास्क आणि पीपीई किटसाठी जादा पैसे लागतात त्यामुळं वाढीव आकारणी करणे भाग असल्याचं स्पष्ट केलं आहे प्णे शहरामध्ये असमान पाणी प्रवठा केला जातो त्यातून प्णेकरांवर अन्याय होतो तो टाळण्यासाठी पाण्याचे ओपन ऑडिट करून ते महापालिकेच्या मुख्य सभेपुढे मांडले जावे अशा मागणीचे निवेदन कॉंग्रेसचे महापालिकेतील गटनेते आबा बाग्ल यांनी आय्क्तांना दिले आहे

राज्य सरकारमार्फत पाणीवाटपाचे नियोजन केले जाते

उर्वरित पाणी कोणाला दिले जाते हे गुलदस्त्यात आहे असे निवेदनात म्हटले आहे प्णे आणि परिसरातल्या बेवारस म्रतांच्या अस्थींचं विसर्जन आज करण्यात आलं

दरवर्षी सर्वपित्री अमावस्येला संगम घाट इथ हा उपक्रम राबवला जातो

तर हा होता आजचा पुणे वृत्तांत